आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष गाड्या शहरी वन शहरी वन योजनेम्ळे शहरांमध्ये जंगल निर्माण केल्यास मोठी मदत होईल असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे आजच्या आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त दिलेल्या संदेशामध्ये जावडेकर म्हणाले की या योजनेमुळे शहर आणि खेड्यांमध्ये असणारी वनक्षेत्रांमधील फरक भरून निघेल ग्रामीण भागात लहान तुकड्यात जंगलांचा विकास करणं आणि काळजी घेणं ही आपली परंपरा असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे

सर्व प्रकारच्या जंगलांचे महत्व पटवून देणं त्याबाबत जागृती करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो

आयष्मान भारत सार्वत्रिक प्राथमिक आरोग्य सेवेच्या बाबतीत भारताने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे

ही केंद्रे माता आणि बाल आरोग्य सेवांव्यतिरिक सेवा देत आहेत

या निर्णयाची रूग्णांना मदत होणार आहे

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित निर्धारित फॉर्म्युलेशनच्या विद्यमान कमाल मर्यादेच्या किमतींमध्ये केलेल्या सुधारणांना प्राधिकरणाने मान्यता दिली आहे सुधारित किंमती पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत महा चाचण्या राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमावलीचं कठोरपणे पालन करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या जलद अँटीजेन चाचण्या सुरु करण्याची शिफारस राज्यस्तरीय कृती गटानं केली आहे या गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्य सरकारने काही निर्णयांची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे विशेषतः कोरोनाविषयक नियमावलीचा सार्वजनिक ठिकाणी भंग करणाऱ्यांना कोणतीही दयामया दाखवता कामा नये असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध लागू करतानाच या गर्दीतील लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणे आवश्यक असून त्यामुळं संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दुसऱ्या बाजूला लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवताना जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरु करून समाजाच्या सर्व गटातील लोकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज कृती गटानं अधोरेखित केली आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं

या गाड्या दररोज साप्ताहिक द्वि साप्ताहिक आणि आठवड्यातून तीनवेळा धावणार आहे

प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागणार आहेत

इनपुट मार्च महिन्यापासून थकीत जी एस टी देण्यासाठी करदात्यांना त्यांच्या क्रेडिट खात्यात उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिटचा उपयोग कायद्यानुसार करण्यास परवानगी असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे जी एस टी कडून महसूल वसुलीचे उद्दीष्ट निश्चित करता यावे यासाठी काही अधिकारी फोन कॉल व्हॉट्सअॅप या माध्यमातून करदात्यांना रोख रकमेमध्ये मध्ये जास्तीत जास्त कर देय देण्यास सांगत असल्याचं वृत्त काही माध्यमातून दिलं जात आहे मात्र सरकार किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानेही याबाबतच्या सूचना दिल्या नसल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पूरक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे

मनसुख एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था मनसुख हिरेनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आहे गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश जारी केला असल्याची माहिती एन आय ए च्या प्रवक्त्याने म्हटलं आहे सध्या या खटल्याचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत असून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन असल्याचे पुढे आलं होतं

वंगबंधू शेख मुजीब हे परिधान करत असत तशाच प्रकारची जॅकेट भारतानं पाठवली असून ती उच्च दर्जाच्या खादी पासून तयार केलेली आहेत या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार